त्यामुळे राज्याच्याग्रामीणभागातलेरस्तेदर्जेदारहोणारआहेत

त्यादृष्टीन गरीबआणिसर्वसामान्यलोकांच्यानिवाऱ्याचीगरजपूर्णकरण्यासाठीमहाराष्ट्रगुंठेवारीविकासकायद्यातसुधारणाकरायलाहीमं त्रिमंडळानंआजच्याबैठकीतमंजुरीदिली

जागतिकऔद्योगिकक्षेत्राचीगरजभागवशकेल असंकुशलमनुष्यबळराज्यातूनउपलब्धकरुनदेण्यासाठीआयटीआय अर्थातऔद्योगिकप्रशिक्षणसंस्थांचंअद्ययावतीकरणकेलंजाणारआहे

याबैठकीलाकौशल्यविकासमंत्रीनवाबमलिक पुण्याच्याविज्ञानआणितंत्रज्ञानकेंद्राचेप्रमुखडॉ राजेंद्रजगदाळेआदींसहवित्तआणिकौशल्यविकासविभागाचेवरिष्ठअधिकारीउपस्थितहोते यानिर्णयावरराज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीतअंतिमशिक्कामोर्तबकेलंजाईल औद्योगिकक्षेत्रातदररोजनवनवीनतंत्रज्ञानयेतआहे त्यातंत्रज्ञानाधारितउद्योगांचीगरजपूर्णकरण्यासाठीआयटीआयसंस्थांचंअद्ययावतीकरणगरजेचंआहे

कोकणातबुद्धीमत्ता सर्जनशीलतेचीविपूलताअसूनजगाच्यापाठीवरसंशोधनकरणाऱ्याभारतीयांपैकीअनेकजणकोकणातलेआहेत

अनिलकाकोडकरयांनीही जीव्हेटीव्हरिजनच्यासंकल्पनेलापाठिंबादर्शवतकोकणच्याआणिराज्याच्याविकासासाठीसंकल्प नेचीअंमलबजावणीआवश्यकअसल्याचंसांगितलं राज्यशासनकोकणच्याशाश्वतविकासासाठीबांधिलअसूनशरदपवारयांच्यासूचनेचीअमलबजावणीकेलीजाईल असाविश्वासउपमुख्यमंत्रीअजितपवारयांनीबैठकीतदिला

महिलाआणिबालकांवरहोणाऱ्याअत्याचारांच्यातक्रारींवरप्रभावीआणिगतीमानपद्धतीनंकार्यवाहीव्हावीयासाठीहाकायदाप्र स्तावितआहे

राज्यातल्याग्रामपंचायतनिवडणुकांसाठीभाजपाचेबाराप्रमुखनेतेप्रचारासाठीमैदानातउतरणारआहेत

तेभाजपकोअरकमिटीच्याबैठकीनंतरमाध्यमांशीबोलतहोते साडेचौदाहजारग्रामपंचायतनिवडणुकीतअतिशयचांगलंयशमिळवण्याचाआमचाप्रयत्नअसल्याचंत्यांनीसांगितलं राममंदिरनिधीसंकलन शेतकरीसन्मानयोजनाआणिकेंद्रसरकारच्याआत्मनिर्भरभारतयोजनेअंतर्गतलाभघेण्याकरताविविधघटकांनामार्गदर्शनासा ठीभाजपकार्यालयातयंत्रणाउभारलीजाणारअसल्याचहीत्यांनीसांगितलं नुकत्याचझालेल्याविधानपरिषदनिवडणुकीतअनियमितताआढळूनआल्याआहेत याबाबतलवकरचवार्ताहरपरिषदघेऊनसत्यलोकांसमोरमांडणारआहे तसंचनिवडणूकआयोगआणिन्यायालयातयाचिकादाखलकरणारअसल्याचंहीपाटीलयांनीसांगितलं अयोध्येतनिर्माणहोतअसलेल्याराममंदिरासाठीट्रस्टतर्फेहोणाऱ्यानिधीसंकलनातभाजपासक्रीयसहभागीहोणारअ सूनपक्षाचेकार्यकर्तेघरोघरजाऊनलोकांकडूनमंदिरासाठीनिधीगोळाकरतील अशीमाहितीत्यांनीदिली भाजपाराष्ट्रीयसरचिटणीसआणिराज्याचेप्रभारीसी

बैठकांमधीलनिर्णयांचीमाहिती

औरंगाबादविमानतळाचंनामकरणछत्रपतीसंभाजीमहाराजविमानतळअसंकरण्याबाबतकेंद्रीयनागरीउड्डयनमंत्राल यानंलवकरातलवकरातअधिसूचनाकाढावी असंस्मरणपत्रमुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीकेंद्रीयनागरीउड्डयनमंत्रीहरदिपपुरीयांनापाठवलंआहे याबाबतराज्यमंत्रिमंडळानंनिर्णयघेतलाआहे

नामकरणाबाबतमुख्यसचिवांच्यास्तरावरूनहीकेंद्रीयमंत्रालयाशीपत्रव्यवहारझालाआहे

तर ग्रामपंचायतींच्याएकूणजागांपैकीकाहीजागीउमेदवारीअर्जनआल्यानंआणिउर्वरितजागाबिनविरोधझाल्यामुळेएकाग्रामपंचाय तीसाठीप्रत्यक्षमतदानहोणारनाही

ठाणेजिल्ह्यातहीआठग्रामपंचायतींच्यानिवडणुकापूर्णतःबिनविरोधझाल्याआहेत

राज्यात आज पत्रकार दिन साजरा केला जात आहे

त्यानिमित्त दरवर्षी या दिनाचं औचित्य साधून बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलं जातं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत मराठी पत्रकारितेने भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि सशक्त लोकशाहीच्या वाटचालीत आपला वेगळा मानदंड प्रस्थापित केला आहे असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सर्वांना मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

परभणी जिल्ह्यात आज पत्रकार दिनानिमित्त जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतंराज्य पत्रकार संघाच्यावतीनं बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ओरोस श्वे जिल्हा पत्रकार संघ आणि सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन सोहळा आणि पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होतासिंधुदूर्ग जिल्ह्याच्या विकासात पत्रका यावेळी पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरवही करण्यात आला

मंजुलक्ष्मी यावेळी म्हणाल्या बीडजिल्ह्यात कोरोनासाथीच्या पार्श्वभूमीवर आणि ग्रामपंचायत निवडणूकीची आचारसंहिता लागू असल्यानं दर्पण दिन कार्यक्रम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून साधेपणानं साजरा करण्यात आला सातारा जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा पत्रकार संघाच्यावतीनं आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यातआलं उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दर्पण दिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करण्यात आला शहरी तसंच ग्रामीण भागाच्या विकासासाठी सीड बँक उभारणं शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यातील चुका दुरुस्त करणं यासारख्या समाजोपयोगी कार्यात पत्रकारांनी पुढाकार घ्यावा असं जिल्हाधिकारी दिवेगावकर यावेळी म्हणाले मंत्रालयआणिविधिमंडळवार्ताहरसंघाचेवार्षिकपुरस्कारआजजाहीरझाले

सामकजीवनगौरवपुरस्कारमिळालाआहे तरमंत्रालयआणिविधीमंडळवार्ताहरसंघाच्यासदस्यांसाठीअसणाराउत्कृष्टपत्रकारितापुरस्कारदैनिकपुढारीचेचंदनशिरवाळे यांनाजाहीरझालाआहे

कोरोनासंसर्गाच्याकाळातरोजगारगमावलेल्यायुवकांनापुन्हास्वतःच्यापायांवरउभंकरण्याच्याहेतूनमुंबईभाजपाच्या ओबीसीमोर्चा नमुंबईतआत्मनिर्भरटीस्टॉलयोजनाआखलीआहे विरोधीपक्षनेतेदेवेंद्रफडनवीसयांच्याहस्तेआजअशापहिल्यास्टॉलचंउदघाटनझालं

मुंबई शेअर बाजारातल्या तेजीला आज लगाम बसला

परकीय चलन बाजारात आज रुपया आठ पैशांनी वधारला

येत्या चोविस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या काळात कोकणात तुरळक मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे